नरेंद्र मोदी यांच्याशी भेट स्वच्छ सर्वेक्षण ग्रामीण अंतर्गत राज्यात पाणीपुरवळ आणि स्वच्छता विभागास पुरस्कार प्राप्त

राष्ट्रवादी काँग्रेस अध्यक्ष शरद पवार यांनी नवी दिल्लीत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची भेट घेतली आहे यावेळी त्यांनी राज्यात अवकाळी पावसामुळे ओला दुष्काळ पडला असून अनेक शेतकऱ्यांचं न्कसान झालं असल्याचं सांगत मदत जाहीर करण्याची विनंती नरेंद्र मोदींकडे केली शरद पवार आणि नरेंद्र मोदींमध्ये जवळपास पाऊण तास बैठक स्रु होती शरद पवारांनी नरेंद्र मोदींना राज्यात राष्ट्रपती राजवट असल्याकारणानं शेतकऱ्यांना मदत करण्यासाठी तृम्ही त्वरित हस्तक्षेप करावा अशी विनंती केली अवकाळी पावसाम्ळे महाराष्ट्रातील पिकांचं ख्प मोठं न्कसान झाल्याचं मी पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या निदर्शनास आणून दिलं असल्याचं शरद पवार यांनी ट्विटरच्या माध्यमातून सांगितलं आहे शरद पवार यांनी या बैठकीत कोणतीही राजकीय चर्चा झाली नसल्याचं सांगितलं आहे दरम्यान नवी दिल्ली इथं शरद पवार यांच्या निवासस्थानी महाराष्ट्रातील सरकार स्थापनेबाबत काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेसच्या वरिष्ठ नेत्यांची बैठक सुरू आहे भारत आणि सिंगापूर यांच्या संरक्षण दलांमध्ये संयक्त युदधसरावासाठी परस्परांशी वाढलेल्या संपर्काबाबत संरक्षणमंत्री राजनाथ सिंह यांनी समाधान व्यक्त केलं आहे संरक्षणमंत्री राजनाथ सिंह यांनी काल सिंगाप्रचे उपप्रधानमंत्री आणि अर्थमंत्री हेंग स्वी कीट यांची सिंगाप्रमध्ये भेट घेतली त्यावेळी दोन्ही देशांमधील संरक्षण सहकार्य एका वेगळ्या उंचीवर नेण्याबाबत दोन्ही नेत्यांनी सहमती व्यक्त केली भारतासाठी आशिया प्रशांत क्षेत्र म्हणजे स्रक्षित समुद्रांच्या माध्यमातून जोडलेला एकात्मिक व्यापार असलेला आणि असियान देशांमध्ये समन्वय निर्माण करणारा खुला समावेशक आणि स्थैर्य असलेला प्रदेश आहे

राजनाथ सिंह यांच्या दोन दिवसांच्या सिंगापूर दौऱ्याच्या समारोपापूर्वी ते आज भारत आणि सिंगापूर यांच्या संरक्षणमंत्र्याच्या चौथ्या बैठकीचं सहअध्यक्षपद भूषवणार आहेत आयएनएक्स मीडिया गैरव्यवहार प्रकरणी माजी केंद्रीय अर्थमंत्री पी चिदंबरम यांच्या जामीनअर्जाबाबत सर्वोच्च न्यायालयानं अंमलबजावणी संचालनालयाची प्रतिक्रिया मागवली आहे

लोकसभेत विरोधी बाकांवरच्या काही सदस्यांनी लोकप्रतिनिधींवर केलेल्या प्रतिबंधात्मक कारवाईच्या पार्श्वभूमीवर हक्कभंग प्रस्तावाचा म्द्दा उपस्थित केला मात्र लोकसभाध्यक्ष ओम बिर्ला यांनी लोकप्रतिनिधींविरोधात केलेली फौजदारी कारवाई हक्कभंग ठरत नसल्याचं स्पष्ट करत हक्कभंगाचा म्ददा फेटाळून लावला जम्म् काश्मीरमध्ये मोबाईल इंटरनेट सुविधा बंद असल्याचा मुददा राज्यसभेत अनेक सदस्यांनी उपस्थित केला विरोधी पक्षनेते ग्लाम नबी आझाद यांनी संदेश वहनासाठी इंटरनेट आवश्यक असल्याचं नमूद केलं गृहमंत्री अमित शहा यांनी या प्रश्नाच्या उतरात पुढच्या काही दिवसांत परिस्थितीचा अंदाज घेऊनच इंटरनेट सुविधा प्न्हा सुरू करण्याबाबत निर्णय घेतला जाईल असं सांगितलं स्वच्छ सर्वेक्षण ग्रामीण अंतर्गत महाराष्ट्र शासनाच्या पाणी प्रवठा आणि स्वच्छता विभागाला केंद्रीय रसायने आणि खते मंत्री सदानंद गौडा यांच्या हस्ते देशातील पश्चिम विभागातील द्स या क्रमांकाच्या प्रस्काराने सन्मानित करण्यात आले

उत्कृष्ट कार्याकरिता यावेळी विविध श्रेणींमध्ये प्रस्कार वितरीत करण्यात आले पश्चिम विभागामधून महाराष्ट्राला द्स या क्रमांकाचा प्रस्कार राज्याच्या पाणी प्रवठा आणि स्वच्छता विभागाचे उपसचिव तथा स्वच्छ भारत अभियान ग्रामीणचे प्रकल्प संचालक अभय महाजन यांनी स्वीकारला

राज्यात शिवसेनेच्या नेतृत्वात प्ढच्या महिन्यात सरकार स्थापन होईल असा विश्वास शिवसेनेचे प्रवक्ते खासदार संजय राऊत यांनी वर्तवला आहे ते आज नवी दिल्लीत पत्रकारांशी बोलत होते सरकार स्थापनेबाबतचं चित्र प्ढच्या दोन दिवसांत स्पष्ट होईल असंही राऊत म्हणाले सरकारमधल्या सहभागाबाबत काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेस या दोन्ही पक्षातली चर्चा जवळपास पूर्ण झाली असून या दोन्ही पक्षांच्या ज्येष्ठ नेत्यांमध्ये आज होणारी बैठक शेवटची असेल असंही राऊत यांनी नम्द केलं

पंतप्रधान ग्रामीण आवास योजनेच्या उददिष्टपूर्तीसाठी राज्यातील अधिकारी आणि कर्मचाऱ्यांनी उत्कृष्ट काम केलं आहे

आवास दिनानिमित म्ंबईतील यशवंतराव चव्हाण प्रतिष्ठानच्या सभागृहात झालेल्या कार्यक्रमात कोश्यारी बोलत होते

ही योजना नागरिकांपर्यंत पोचविण्यासाठी प्रत्येकानं प्रयत्न करावं असं आवाहन कोश्यारी यांनी यावेळी केलं

दुपारी दोन वाजता कामगार कल्याण रघ्जी नगर येथे सांस्कृतिक कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले असुन संध्याकाळी पाच वाजता या कार्यक्रमातील स्पर्धेचा बक्षीस वितरण समारंभ जिल्हाधिका यांच्या हस्ते होणार आहे

पर्यावरण प्रक तसंच पर्यावरण संवर्धन विषयक कृती उपक्रम आणि जाणीव जागृतीसाठी केलेल्या प्रयत्नांना प्रोत्साहन देण्याच्या उद्देशानं शाळा आणि महाविद्याल तसंच नागरिकांना सृष्टी मित्र प्रस्कार प्रदान केले जातात

अमरावती जिल्ह्यात आदिवासी विदयार्थ्यांना य्पीएससी एमपीएससी रेल्वे बँक अशा विविध क्षेत्रामध्ये स्पर्धा परीक्षांची तयारी करता यावी यासाठी आदिवासी विकास विभागानं अमरावती इथं ई लायब्ररी करण्याचा निर्णय घेतला आहे

या चित्रपट महोत्सवाचं उद्घाटव करताना केंद्रीय माहिती आणि प्रसारण मंत्री प्रकाश जावडेकर यांबी हा चित्रपट महोत्सव म्हणजे आनंद यात्रा असून या चित्रपट महोत्सवात चांगली चित्रपटं चित्रपट रसिकांना बधायला मिळतील अशी आशा व्यक्त केली